आकाश आकाश या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्र सरकारनं मंजूरी दिली आहे आकाश हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती पुण्याच्या संशोधन आणि विकास संस्थेनं केली आहे

आत्मनिर्भर भारत या मोहमेअंतर्गत देशी बनावटीची क्षेपणास्त्र तयार करण्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे चया प्रयोगशाळा सध्या आघाडीवर आहेत

आकाश क्षेपणास्त्र भारतीय संरक्षण दलात दाखल झाल्यावर कही मित्र देशांनी ते खरेदी करण्या ची तयारी दाखवली भारतीय मंत्रिमंडळाने आकाश च्या निर्यातीला परवानगी दिली निर्यात करण्यात येणार आकाश क्षेपणास्त्र आणि भारतीय संरक्षण दलात वापरण्यात येणारं आकाश याच्या तंत्रज्ञानात फरक आहे यामुळे भारतात तयार होणाऱ्या संरक्षण विषयक उत्पादनाच्या निर्यातीला चालना मिळणार आहे

या माध्यमातून मित्र देशांशी सामरिक संबंध सुधारायचे आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वार्डे पुणे राजनाथ सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे यामुळे संरक्षण क्षेत्रातून मिळणाऱ्या महसुलात आणखी वाढ होईल तसंच हा निर्णय आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे मंत्रीमंडळ निर्णय अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी एका नव्या योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे धान गहू मका ऊस या पासून उच्च दर्जाच्या इथेनॉलची निर्मिती केली जाईल अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली

यासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजावर एक वर्षासाठी माफी मिळणार असून हा बोजा सरकार उचलणार आहे पारादीप बंदरात बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर नव्या गोदीची बांधणी केली जाणार असल्याची माहिती बंदरे आणि नौकावहन मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे

या प्रकल्पांमुळे तीन लाख रोजगार निर्माण होणार आहेत इस्टोनिया पराग्वे आणि डॉमिनिकन रिपब्लिक इथं येत्या वर्षात भारतीय दूतावास सुरू करण्यासही मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली भारत आणि भूतान या देशांदरम्यान शांततापूर्ण वापरासाठी अवकाश क्षेत्रात सहकार्य करार करण्यास मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे अवकाश यांनांचं प्रक्षेपणही या अंतर्गत करण्यात येणार आहे

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे

या अंतर्गत साडे सातशे खाटांचं अत्याधुनिक रुग्णालयही बांधलं जाणार आहे

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आज ही माहिती दिली

शेतकऱ्यांसाठी वीज वितारणासंदर्भातला कायदा आणि पर्यावरणासंबंधीचा कायदा या दोन मुद्द्यांवर आज चर्चा झाल्याचं तोमर म्हणाले

डिजिटल परस्कार तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित सेवांचा उपयोग लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि अगदी दुर्गम भागांमध्येही सामाजिक बदल घडवण्यासाठी केला जावा असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं

त्यावेळी ते बोलत होते सरकारी कार्यालयांमधलं कामकाज अंकीकृत करून नागरिकांसाठी नावीन्यपूर्ण सुविधा विकसित कराव्यात त्यामुळे प्रशासन प्रक्रियाही पर्यावरणपूरक होईल असं ते म्हणाले

त्यानंतरही अत्यंत काटेकोर नियम पाळून ही विमान वाहतूक सुरू होईल असं नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज सांगितलं

नववर्ष स्वागतानिमित्त होणारी गर्दी आणि त्यामधून उद्गवणारा संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य सचिवांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिल्या आहेत अमेरिका कोरोना ब्रिटनमध्ये आढळलेला जनुकीय रचना बदलेला कोरोना विषाणू आता अमेरिकेतही आढळून आला आहे

या युवकानं परदेश प्रवासही केलेला नव्हता त्याला आता विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे दरम्यान अमेरिकेत सुरू असलेल्या लसीकरण प्रक्रीयेबाबत नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांनी ट्रम्प प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत ही प्रक्रिया नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंबानं सुरू असल्याचा बायडन यांचा आरोप आहे

ब्रिटननं परवानगी दिलेली ही दुसरी लस आहे

या दोन्ही लशी ब्रिटनमधील संपूर्ण लोकसंख्येच्या लसीकरणासाठी वापरता येतील असं आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी म्हटलं आहे

जनुकीय रचना बदलेल्या नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वेगानं होत असून लंडनसह अन्य सर्व प्रमुख शहरांमध्ये कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे

या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी आज नेतार्जीच स्मरण केलं आहे

पोर्ट ब्लेयर इथं जाऊन तिरंगा ध्वज फडकवण्याचा मान आपल्याला मिळाला असं सांगत पंतप्रधानांनी आपली काही छायाचित्रही ट्वीटरवर प्रसारित केली आहेत मोदी कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांबाबत माहिती दिली या भेटीत मोदी आणि कोविंद यांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशातल्या जनतेच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली

केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्रीराज कुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली प्रत्येक राज्यात किमान एका शहराला केवळ हरित आणि स्वच्छ उजॅद्वारे ऊर्जपुरवठा होईल असे निर्देश राज्य सरकारांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं देशातल्या अधिकाधिक भागात विद्युत पुरवठा पोहोचेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत

महाराष्ट्र आवाहन महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातल्या जनतेला नववर्षाचं स्वागत साधेपणानं करण्याचं आवाहन केलं आहे

त्याचप्रमाणे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी आहे लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नागरिक नियम पाळत आहेत हे बघण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे

दहशतवाद्यांच्या पाकिस्तानातल्या साथीदारांनी हा दारुगोळा लपवून ठेवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तिघांना गेल्या रविवारी पोलिसांनी पकडलं होत त्यांची चौकशी केल्यानंतर हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले श्रीनगरच्या बाहेर होकरसर भागात ही चकमक झाली